हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी आधारकार्डाच्या बायोमेट्रिक माहितीचा वापर करण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटिस मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उद्या द्पारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत भाजपाचे मंत्री आणि आमदारांसमवेत काल रात्री घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला ही सर्वपक्षीय बैठक विधानभवनात उद्या दुपारी दोन वाजता होईल

राज्य शासनानं नेमलेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं आज राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम

गायकवाड आणि सदस्य सुवर्णा रावल यांची भेट घेतली यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल तातडीनं राज्य शासनाला द्यावा अशी विनंती शिष्टमंडळानं केली या शिष्टमंडळात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार आशिष शेलार प्रवीण दरेकर त्यादींचा समावेश होता मागास आयोगाचा अहवाल लवकर द्यावा अशी विनंती त्यांनी आयोगाकडे केली दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेलं आंदोलन थांबल्यास आरक्षणाच्या मुद्यावर सरकार तातडीनं विचार करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

राज्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे तोडफोड जाळपोळीसारख्या हिंसक घटना वाढल्या आहेत या सर्वांमुळे समाजाचं आणि पर्यायानं राज्याचं नुकसान होत आहे असं राणे यांनी यावेळी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण द्यायला सरकार सक्षम आहे असा विधास त्यांनी व्यक्त केला मराठा समाजाला न्याय मिळावा आणि आंदोलन चिघळू नये यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं ते म्हणाले

मराठा आरक्षणाची मागणी कऱणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक जाळपोळ खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सूडाची असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे सरकारनं ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणीही मुंडे यांनी म्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे यासंदर्भात राज्यातल्या सर्व जिल्हा पोलिसप्रमुखांना तातडीनं निर्देश जारी करुन ही कारवाई थांबवायला सांगावं अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीला सहकार्य करायचं आश्वासनही मुंडे यांनी दिलं राज्याच्या विविध भागात आजही मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात आली कोपरखेरणे िं झालेल्या मराठा आंदोलनात जखमी झालेला रोहन तोडकर या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मुंबईत मृत्यु झाला

त्याआधी सकाळी रोहन यांचा मृतदेह असणारी गाड़ी हजारोंच्या जमावानं गावाजवळ अडवली होती

जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या

नाशिक जिल्ह्यात प्रशासनानं ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं महिला समन्वयकांनी आंदोलनाची धुरा सांभाळली आहे या अंतर्गत आज काही महिलांनी गोदावरी नदीपात्रात उतरून तर काहींनी बाणेक्षराला दुग्धाभिषेक करून सरकारविरूद्व निषेध नोंदवला हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची तीव्रता आज आणखी वाढली आखाडा बाळापूर ॐ नांदेड हिंगोली महामार्गावर अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं

जालना जिल्ह्यात जाफराबाद क्रें ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्यावतीन सामूहिक मुंडण आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला

फेसबुकवरील ताज्या पोस्टमध्ये जेटली यांनी स्वातंत्र्यानंतर करांमध्ये एवढ मोठी कपात कधीच केली नव्हती असं म्हटलंय ग्राहक आणि करदात्यांना मोठा दिलासा मिळाल्याचही त्यांनी म्हटलंय

हरवलेल्या व्यक्तींच्या तपासात आधार कार्डाच्या बायोमेट्रिक माहितीचा वापर केला जाण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर आज न्यायालयानं केंद्र सरकारचा प्रतिसाद मागविला आहे हरवलेल्यांमधील लहान मूले वयस्कर आणि मनोरुग्ण यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्यासाठी शोध घेण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे

या निमित्तानं गुरूपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरूपौर्णिमेच्या श्भेच्छा दिल्या आहेत

ढगाळ वातावरण नसेल तर देशात कुठूनही हे चंद्रप्रहण पाहता येईल आफ्रिका मध्य आशिया दक्षिण आफ्रिका युरोप आणि ऑस्ट्रेलियातूनही हे चंद्रग्रहण दिसेल येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे